राज्यात असा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत आहे याद्वारे कोट्यवधी रुपयांचा कामांच्या प्रगतीवर प्रशासनाला लक्ष ठेवता येईल दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा विकास कामांना मंज्री दिली जाते निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या जातात विकास कामाची प्रगती अडचणी यावावत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती घेणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत अधिकारी फोन किंवा ई मेलद्वारे माहिती गोळा करतात मात्र या नवीन ऍपमुळे सर्व माहिती एका क्षणात उपलब्ध होणार आहे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे

दरम्यान रविवारपासुन खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलं आहे यंदा चांगल्या पावसामुळे वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली तरी उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आधी कोरोनाचे संकट त्यानंतर पदवीधर निवडण्कीची आचारसंहिता यामुळे यासाठीची बैठक पुढं ढकलण्यात आली आता ग्रामपंचायत निवडण्कीची आचारसंहिता लाग्र झाल्यानं ही बैठक आणखी पुढे गेली आहे मराठवाड्याला पाणी पुरविण्यासाठी नीरा नदीचं पाणी मराठवाड्यात नेण्याच्या महत्त्वपूर्ण नीरा भीमा नदीजोड प्रकल्पाचं काम इंदापूर तालुक्यातल्या सणसर गावच्या हद्दीतल्या सपकळवाडी इथं शेतकऱ्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला बोगद्यामध्ये जास्त क्षमतेचे भूसुंरुग लावल्यामुळं घराला तडे जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे

त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून हे अभियान डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे

न वटणारे धनादेश देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी स्वतंत्र वकिलाची नेमणूक करण्यात आली असल्याचं उपायुक्त विलास कानडे यांनी स्पष्ट केलं चाकण आणि तळेगाव एम आय डी सी तील औद्योगिक वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे

आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी दिली कात्रज ते नवले पूल महामार्गावर दोन महिन्यांपासून अपघात सत्र सुरू आहे

उद्याही तापमान असंच राहील आणि हवामानही कोरडंच राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत